ही घटना पूर्वनियोजित नव्हती असं मत न्यायालयानं निकाल देताना व्यक्त केलं आरोपींविरुद्ध कोणताही निर्णायक पुरावा आढळला नाही असंही निकालात नमूद केलं आहे या प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती आणि कल्याण सिंग हे प्रमुख आरोपी होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या कारणामुळे हे सर्व नेते न्यायालयात उपस्थित राह शकले नाहीत

बैठक भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती शांततापूर्ण ठेवण्याच्या दृष्टीनं सीमेलगतच्या वादग्रस्त भागातील सैन्य मागे घेण्याबाबत या दोन्ही देशांमध्ये आज सहमती झाली

भारतातर्फे पूर्व आशियाई विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव यामध्ये सहभागी झाले होते मॉस्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान उभय देशांच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची बैठक झाली होती या बैठकीत मतैक्य झालेल्या परस्पर सामंजस्याच्या पाच मुद्द्यांवरील पुढील चर्वेच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची होती द्रदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत आज सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थितीचं मूल्यांकन करून आढावा घेण्यात आला

भारत बांग्लादेश भारत आणि बांग्लादेशनं उभय देशांदरम्यान सीमेवरील प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्यासाठी एक उच्च स्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे

गुंतवणुकींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यावर विलंब होत असेल तर ते त्वरेनं मार्गी लावण्याचं आधासन भारतानं बांग्लादेशला दिलं आहे

आगामी काळातील सायबर आणि इतर बहिर्गत क्षेत्रातील हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या प्रतीकारासाठी अमेरिकन बनावटीची महागडी रडारपासूनही संरक्षण करणारी लढाऊ विमानं खरेदी करणं हा या मागचा मुख्य हेतू आहे जपानचे नवे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांच्या नेतृत्वाखाली सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून आज त्याचा प्रस्ताव जनतेसाठी खुला करण्यात आला

राजनाथ ब्राम्होस जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्राची आज सकाळी ओडिशामधील बालासोर इथं यशस्वी चाचणी करण्यात आली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं हे क्षेपणास्त्र विकसित केलं असून यात स्वदेशी बुस्टर आणि एअरफ्रेम सेक्शन यासह स्वदेशी बनावटीच्या अनेक यंत्रणाचा समावेश आहे केंद्रीय संरक्षण मंत्रीराजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या कर्मचाऱ्यांचं आणि ब्राम्होस तुकडीचं अभिनंदन केलं आजच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकार करत शक्तिशाली ब्रह्मोस शस्त्रास्त्र प्रणालीसाठी स्वदेशी बूस्टर आणि इतर स्वदेशी घटकांच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं राजनाथ सिंह या वेळी म्हणाले

हे लक्षात घेऊन ही मुदत पुन्हा वाढविण्यात आली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

खरीप देशभरात खरीप धान्यांची किमान आधारभूत किमतीला खरेदी करण्यास केंद्र सरकारनं वेगानं प्रारंभ केला आहे

देशात कापसाच्या खरेदीला भारतीय कापूस महासंघाच्या माध्यमातून उद्यापासून प्रारंभ होईल असं केंद्रीय कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे

विहार निवडणक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वातील पथकानं आज बिहारमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली

संयुक्त जनता दलानं मतदारांना मतदान पत्रिका वितरीत करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगानं घ्यावी अशी मागणी केली कॉंग्रेसनं प्रत्येक दहा मतदान केंद्रांमाग एक वैदयकीय तपासणी दल तैनात करण्याची मागणी केली तर लोक जनशक्ती पक्षानं पंचायत निवडणुकांप्रमाणे मतदान केंद्र बनविण्याची मागणी केली

फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नडडा यांनी आज हा निर्णय जाहीर केला

शाळा संस्थामध्ये केली जाणारी व्यवस्था परीस्थिती यांचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत

याबाबत आणखी सविस्तर सुचनामाहिती आणि प्रसारण मंत्रालय जारी करणार आहे खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी जलतरण तलाव खुले करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतीतल्या सुचना क्रीडामंत्रालय जारी करेल असं गृहमंत्रालयान म्हटलं आहे

गोयल मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेसेवा अधिक गतीनं सुरू करण्याच्या दृष्टीनं उद्यापासून मध्यरेल्वेच्या वतीनं आणखी आठ लोकल रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत

गेल्या दोन महिन्यात हे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक कमी झालं आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी शारीरिक अंतर राखणं हातांची स्वच्छता करणं अत्यावश्यक आहे असंही त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं हाथरस उत्तरप्रदेशमधील हाथरस अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यशासनानं तीन सदस्यांची एक विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे या विशेष समितीचे नेतृत्व राज्याचे गृह सचिव भगवान स्वरूप करणार असून उपमहानिरीक्षक चंद्रप्रकाश आणि पीएसी सेनाप्रमुख पूनम हे सदस्य आहेत येत्या आठवड्यात या समितीला अहवाल सादर करायचा आहे या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून जलदगती न्यायालयात हाखटला चालणार आहे दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणातील पिडीत मुलीच्या वडीलांची भेट घेतली

यावर मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोरातकठोर कारवाई करण्याचं तसंच पीडीतेच्या कुटुंबाला सर्व ती मदत करण्याची ग्वाहीदिली

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीसुचना दिली उत्तरप्रदेश पोलसांनी पीडीतेच्या पार्थिव देहावर कुटुंबीयांना कल्पनान देता अंत्यसंस्कार केल्याचा आरोप फेटाळला आहे